प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशाद्वारे या अभियानाची आज सुरुवात केली कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेनं एक व्हावं असं आवाहन मोदी यांनी ट्विटर संदेशात केलं आहे

आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्याला या लद्याची तीव्रता कायम राखावी लागणार आहे असंही प्रधानमंत्र्यांनी या संदेशात म्हटलं आहे लोकांचा सहभाग मिळवणं हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे मास्क वापरणं सामाजिक अंतर राखणं आणि वेळोवेळी हात धुणं हे तीन मुख्य संदेश या मोहिमेअंतर्गत दिले जाणार आहेत लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या जनआंदोलनासाठी संदेश दिला आहे

त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

समितीनं निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणं बंधनकारक असणार आहे असं ते म्हणाले

गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागाला दिले

पर्यटन विभागानं घेतलेल्या निर्णयावर काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आदरातिथ्य क्षेत्रासाठी अधिक व्यवसाय सुलभता निर्माण होण्याकरीता एक खिडकी योजनेअंतर्गत एकाच ऑनलाईन अर्जाद्वारे परवानग्या देण्याबाबतची कार्यवाही पर्यटन विभाग करेल

मध्य रेल्वे राज्यात पाच अप आणि डाऊन अतिरिक्त गाड्या उद्यापासून चालवणार आहे यापैकी दोन गाड्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते पुणे या दरम्यान चालवल्या जातील तर प्रत्येकी एक जोडी मुंबईहून नागपूर गोंदिया आणि सोलापूर आणि परत अशी धावणार आहे मुंबई आणि पूणे दरम्यान चालवली जाणारी डेक्कन क्वीन आणि व्रायणी एक्स्प्रेस ठरलेल्या नियमित स्थानकांमध्ये थांबेल तर विदर्भ एक्स्प्रेस सिद्वेधर एक्स्प्रेस आणि द्रांतो एक्स्प्रेस निर्धारित स्थानकांमध्ये थांबेल आजपासून या गाड्यांच्या तिकिटांचं आरक्षण सुरू झालं आहे

यात राज्यातल्या नागपूरच्या राजा अरेबिक विद्यापीठाचा समावेश आहे

या विद्यापीठांना आयोगाची मान्यता नसल्यानं त्यांना पदव्या प्रदान करण्याचा अधिकार नाही असं आयोगानं स्पष्ट केलं आहे सिंधूद्र्ग जिल्ह्याच्या प्राचीन लोककला असलेल्या दशावतार आणि कळसूत्री बाहुल्या यांचा माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या जनजागृतीसाठी वापर करण्यात येतोय विशेष म्हणजे दशावतारमध्ये जिल्हा परिषदेचे कलाकारच काम करत असून कळसूत्री बाहुल्यांद्वारे ज्येष्ठ ठाकर कलाकर परश्राम गंगावणे जनजागृती करत आहेत या मोहिमेच्या प्रचार आणि प्रसिद्धी करीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ

आतापर्यंत तेराशे रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे

ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज ठाण्यात रहात्या घरी ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झालं गेले काही दिवस ते आजारी असल्यानं त्यांना रूग्णालयातही दाखल केलं होतं चित्रपट मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं होतं

तर त्यांची वासूची सासू सौजन्याची ऐशी तैशी अपराध मीच केला दिवा जळू दे सारी रात लफडासदन ही नाटकं प्रचंड गाजली होती

भारतीय वायूदलाच्या आधुनीकीकरण प्रक्रीयेअंतर्गत राफेल अपाचे आणि चिनूक या विमानांच्या समावेशामुळे वायूदल आणखी बलशाली सामरिक शत्ती बनल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे वायूदलाच्या अडुयाऐशीव्या स्थापना दिनानिमित्त दिलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे